रुग्णांचा तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं आणि उपचारामुळे हे शक्य झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

दरम्यान आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी वर्षअखेरपर्यंत या आजारापासून बचाव करण्यासाठीची लस देशात विकसित होईल असं सांगितलं सध्या तीन लस तयार होत असून यापैकी एक लस ही मानवीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात असल्याचं ते म्हणाले

आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला जाईल तसंच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं देशमुख यांनी ड्विट संदेशात म्हटलं आहे केंद्र सरकारनं जरी प्रवासासाठी ई पासची आवश्यकता नसल्याचं म्हटलं असलं तरीही राज्यात ई पास आवश्यक असल्याचंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आयटीआयमधला अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना राज्य विद्यत वितरण कंपनीमध्ये अनुकंपा तत्त्वावर थेट नोकरी मिळणार आहे

शेतमालाची वाढती आवक तसंच परराज्यात आपला शेतमाल विक्रीसाठी पाठवण्याची शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती दर मंगळवार आणि शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली रेल्वे स्थानकावरून ही रेल्वे सोडण्यात येणार आहे

सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर सीबीआयच्या पथकानं त्यांच्यासह सुशांत सिंहच्या घरी भेट दिल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे सीबीआयच्या पथकातले न्यायवैद्यक शास्त्रज्ञ तसंच मुंबई पोलिस यावेळी उपस्थित होते

औरंगाबाद शहरात आठ दिवसाच्या खंडानंतर काल सूर्यदर्शन झालं

नांदेड जिल्ह्यातही काल संध्याकाळपर्यंत पावसानं उघडीप दिली मात्र सायंकाळी एक तास जोरदार पाऊस झाला

जिल्ह्यातले हेमलकसा सुरजागड कसनसूर भामरागड अहेरी व्यंकटापूर आणि असरअली सोमनपल्ली हे महत्वाचे मार्ग प्रामुळे बंदच आहेत भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा पूर मात्र ओसरु लागला आहे गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आष्टी चंद्रपूर मार्गावरचा पूल खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे गोसीखुर्द धरणातून आठ हजार घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्यात आलं असल्यानं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

तसंच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत निर्धारीत केलेल्या शिध्याचं वाटप तत्काळ करावं असंही म्हटलं आहे ज्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेत अजूनही सामील केलेलं नाही त्यांच्या शिधापत्रिका तात्काळ बनवाव्यात अशी सूचनाही केंद्रानं केली आहे

हे वृत्त बिनब्डाचे असल्याचं सांगत रेल्वे मंत्रालयानं असा कुठलाही प्रस्ताव विचाराधिन नसल्याचं स्पष्ट केलं आहे

या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना याबद्दलचे लेखी आदेश पाठवण्यात आले आहेत खासगी रुग्णालयांबद्दल वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन राज्य शासनानं हा निर्णय घेतला आहे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या प्रम्ख उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात झाली कल्पकता आणि अत्याध्निक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधला कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातल्या रुग्णांचं त्वरित निदान आणि उपचारासाठी मदत होईल असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला

लातूर जिल्ह्यातही दोन जणांचा मृत्यू झाला

बीड जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेली टाळेबंदी काल मागे घेण्यात आली यामुळे जिल्ह्यात आजपासून सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होतील

समाजाला परत देऊ या संकल्पनेवर आधारीत जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांशी जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक घेण्यात आली त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याची गंभीर दखल घेवून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले

मुंबईत कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करु नये आणि कृत्रिम तलाव किंवा आपल्या घरीच गणेशमूर्तींचं विसर्जन करावं असं आवाहन करण्यात आलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिकेनं ट्कमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली तत्पूर्वी त्यांनी नेपीयन सी रोड प्रियदर्शिनी पार्क इथल्या गणेश मूर्ती संकलन केंद्रालाही भेट दिली

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं यानिमित्त साहित्यिक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे यांचं नामांतरानंतरचं विद्यापीठ या विषयावर दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून व्याख्यान झालं विद्यापीठात नव्या अभ्यासक्रमांसह संशोधनाचा दर्जा सुधारणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं परदेशी भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेतच मात्र भारतातल्या भाषांचं जतन संवर्धन आणि विकास अशा पद्धतीची संरचना अस्तिवात यावी अशी अपेक्षाही प्राध्यापक कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली

नगर प्रदक्षिणेऐवजी मंदिरातच पालखी मिरवणुक काढण्यात आली

या कार्यक्रमाअंतर्गत शहराच्या चारही बाजूंच्या महामार्गालगत अंदाजे पन्नास किलोमीटर लांबीमध्ये व्रक्ष लावण्याचं नियोजन आहे

त्यांच्या पार्थिवावर मानोली इथं काल अंत्यसंस्कार करण्यात आले